कोरोना प्राद्र्भावाच्या पाश्र्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा असं आवाहन म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केलं आहे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्ख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे आयोजित बैठकीत कायदा आणि स्व्यवस्थेचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं प्णे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे याबद्दल म्ख्यमंत्र्यांनी आभार मानले शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचं वाटप वेळेत व्हावं यासाठी प्णे विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशी सूचना विभागीय आय्क्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज केली

म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक घण्यात आली त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या बैठकीला विभागीय सहनिबंधक संगिता डोंगरे जलसंपदाचे म्ख्य अभियंता विलास राजपूत यांच्यासह उपाय्क्त आणि बँकांचे अधिकारी उपस्थित होते

अशी माहिती विभागीय आय्क्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिली

रुग्णालयातून बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या प्णेकरांसाठी दिलासा देणारी ठरत आहे

दरम्यान प्णे शहराची स्वच्छता आणि अत्यावश्यक सेवांसाठी झटणार्याी महापालिका कर्मचाऱ्यांवर कोरोनाचा विळखा वाढतच आहे शहरातील एकूण करोना बाधितांमध्ये महापालिकेच्या कोरोनाबाधित कर्मचार्यावचे प्रमाण एक टक्का इतके आहे

प्णे महापालिकास्तरावर कोरोना बाबत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याचा ख्लासा सताधारी पक्षाकडून होत नसल्याचा निषेध करत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी आज सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला कोरोनाच्या म्द्द्यावरून सर्वसाधारण सभेत आज द्सऱ्या दिवशीही जोरदार खडाजंगी झाली प्णे शहरात शिवसैनिकांनी आज चीनचा राष्ट्रध्वज् जाळून चीनचा निषेध केला यावेळी शिवसैनिकांनी मोबाइलसह आणि इतरही चिनी बनावटीच्या वस्तू तोडत चीनच्या विरोधात घोषणा देखील दिल्या

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे गायत्री खडके कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष मकरंद फणसळकर आणि विश्वस्त उपस्थित होते यंदाच्या जागतिक योग दिनी नागरिकांनी घरातच बसून योगसाधना करण्याचं आवाहन आय्ष मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे तसंच या दिवशी केलेल्या योगासनांच्या प्रात्यक्षिकांचा तीन मिनिटांचा व्हिडिओ तयार करून आय्ष मंत्रालयाच्या सोशल मिडिया पेजवर अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आले आहे उत्कृष्ट योगप्रकार सादर करणाऱ्यांना एक लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे आय्ष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांन्सार कार्य करणाऱ्या प्ण्यातील राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान अर्थात एनआयएनतर्फेही नागरिकांना याच धर्तीवर योगाभ्यासाचा तीन मिनिटांचा व्हिडिओ तयार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अशी माहिती संस्थेच्या संचालक

सत्य लक्ष्मी यांनी कळविली आहे हवामान प्णे शहर आणि परिसरात आज दिवसभर अधून मधून पावसाच्या सरी पडत आहेत

उद्याही मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तर हा होता आजचा प्णे वृत्तांत